कोविड नंतरच्या जगात समकालीन जगाची वास्तवता या सुधारित बहुराष्ट्रीयतेत प्रतिबिंबित व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या उच्च स्तरीय सत्रात काल रात्री द्रदृश्य माध्यमातून काल त्याचं भाषण झाले

भारताने या साथीच्या काळात आपली आरोग्य सुविधा तळागाळापर्यंत मजबूत करून कोविड चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले राखले आहे कोविड विरोधातील लढ्याला भारताने लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी सरकार आणि समाजाने एकत्रित प्रयत्न केले आहेत

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पूर्व लडाखच्या भेटीनंतर काल दुपारी श्रीनगर इथं दाखल झाले या दौऱ्यात त्यांच्या समवेत सर सेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हेही आहेत यावेळी संरक्षण मंत्र्यांना काश्मीर खोर्यातील दहशतवाद विरोधी मोहीम आणि प्रत्यक्ष ताबा रेषेवरील स्थितीची माहिती देण्यात आली संध्याकाळी संरक्षण मंत्र्यांनी तिथल्या एकूणच स्थितीबाबत एक उच्च स्तरीय आढावा बैठक घेतली

तत्पूर्वी लडाखमध्ये जवानांना संबोधित करताना संरक्षण मंत्र्यांनी गल्वान खोऱ्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली या जवानांचा त्याग अतुलनीय असून भारताला शेजारी देशांशी शांतता राखायची आहे मात्र चीन कडून पुन्हा आगळीक झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिल जाईल असं सांगितलं

आगामी काळात काही राज्यांमध्ये पोटनिवडणुका तर बिहार मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे

त्यानुसार अनेक सुरक्षा उपाय अनिवार्य करण्यात आले आहेत या सर्व बाबी तसंच राजकीय पक्षांची मतं यांचा साधक बाधक विचार करून निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील असं निवडणूक आयोगानं म्हंटल आहे केंद्र सरकारनं भागीरथी इको सेन्सिटिव्ह झोनच्या विभागीय मास्टर प्लॅनला मंजूरी दिली आहे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल ही माहिती दिली या मंजुरीमुळे चारधाम प्रकल्प वेगाने मार्गी लागू शकणार आहे यातून पर्यावरणाचं रक्षण आणि विकासात्मक कामं यांचा मेळ घातला जाणार आहे जावडेकर यांनी काल द्रदृश्य प्रणालीद्वारे चारधाम रस्ते प्रकल्पाचा आढावा घेतला

या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल असं ते म्हणाले या प्रकल्पासाठी जामीन संपादन आणि अन्य अनिर्णीत कामं त्वरित पूर्ण व्हावीत अशी सुचना केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली सहा शहरातून येणा या विमानांवरचे निर्बंध कोलकाता विमानतळ प्राधिकारणाने वाढवले आहेत

कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असेलल्या शहरातल्या विमान वाहतूक मर्यादित करावी अशा सूचना राज्य सरकारकडून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे

ही लस शोधण्यासाठी सरकारने खाजगी संस्थांची मदत घेऊन या प्रयत्नांना चालना दिली आहे भारत बायोटेक आणि झायडस कॅडीला या संस्थांनी विकसित केलेल्या लसीच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या आहेत आवश्यक त्या सर्व चाचण्या पूर्ण करून ही लस बाजारात आणायचा प्रयत्न सध्या सुरु आहे

या बंडखोर आमदारांवर मंगळवार पर्यंत कोणतीही कारवाई करू नये असा आदेशही राजस्थान उच्च न्यायालयाने राजस्थान विधानसभेच्या सभापतींना बजावला आहे

त्याला आव्हान देणारी याचिका या बंडखोर आमदारांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे दरम्यान राजस्थान सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्याबाबत एक ध्वनिफीत प्रसारित झाल्या प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती गटाने काल दोन गुन्हे दाखल केले आहेत या प्रकरणी मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी तक्रार दाखल केली आहे

या संस्थांच्या संयुक्त प्रवेश मंडळाच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला

ऊर्जा पर्यावरण आणि जल मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका वेबिनार मध्ये ते बोलत होते पर्यावरणपूरक उर्जेसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गूंतवणूकदारांना चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे असं ते म्हणाले पारंपरिक इंधनावरील ऊर्जा निर्मितीचा भार कमी करण्याचा भारताचा प्रयत्न आहे असंही ते म्हणाले महाराष्ट्र सरकारनं स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन उद्योग आणि व्यवसायांना लागणारे मनुष्यबळ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे कोविडच्या साथीमुळे महाराष्ट्रातील अनेक मजूर स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे स्थानिक युवकांना तिथं संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत असं महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री नबाब मलिक यांनी म्हंटल आहे ते काल भारतीय उद्योग महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत बोलत होते स्थानिक कौशल्यप्राप्त य्वकांना उद्योगांमध्ये रोजगार प्रवण्यासाठी स्वयं पोर्टल मार्फत प्रयत्न केले जात आहेत या युवकांना डिजिटल माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न राज्य सरकारतर्फे केला जात आहे असंही ते म्हणाले राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषकुमार यांचंही यावेळी भाषण झालं